भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान मर्यादित षटकांच्या पहिल्या सामन्याला सिडनीत सुरुवात पंतप्रधान भारताची नवीकरणीय उर्जेची क्षमता जगात चौथ्या क्रमांकावर असून ती सर्व मोठ्या देशांमध्ये सर्वात वेगानं वाढत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं जागतिक नवीकरणीय ऊर्जा गुंतवणूकदारांच्या तिसऱ्या परिषदेचं दूरदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते

नवीकरणीय ऊर्जेमधली गुंतवणूक किफायतशीर नव्हती तरीही भारतानं या क्षेत्रात गुंतवणूक केली आणि आता त्याचे फायदे दिसत आहेत पर्यावरणपूरक धोरणं आर्थिक दृष्टीनेही फायदेशीर ठरतात हे भारतानं जगाला दाखवून दिलं आहे असं मोदी यांनी यावेळी सांगितलं नवीकरणीय उजेला चालना देण्याचं काम केवळ एकाच मंत्रालयापर्यंत किंवा विभागापर्यंत सीमित ठेवलेलं नाही तर केंद्र सरकारचे सर्व विभाग हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेऊन काम करत असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं जगभरातले उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी भारताच्या नवीकरणीय उर्जाक्षेत्रात गुंतवणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं

याशिवाय आकाशवाणी डीडी न्यूज पंतप्रधान कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्युब वाहिन्यांवरूनही मन की बातचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे हिंदीतून प्रसारण झाल्यानंतर लगेचच प्रादेशिक भाषामधून कार्यक्रमाचं प्रसारण होईल पंतप्रधान दौरा पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येत असून सिरम इन्स्टिट्यूटमध्ये सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधक लशीच्या उत्पादन कार्याची ते पाहणी करणार आहेत या भेटीनंतर पंतप्रधान तेलंगणकडे रवाना होणार आहेत तत्पूर्वी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी काल पुण्यात येऊन विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याशी या दौऱ्याबाबत चर्चा केली

तोमर सरकार आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांशी चर्चेला तयार असल्याचं कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांना सांगितलं तीन डिसेंबर रोजी सरकारनं शेतकऱ्यांना चर्चेसाठी बोलावलं असून त्यातून सकारात्मक मार्ग निघेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नवीन शेतकरी कायदे भविष्यात क्रांतीकारी बदल घडवणारे आहेत हे कायदे करण ही काळाची गरज होती शेतकऱ्यांनी आंदोलन करू नये असं आवाहनही त्यांनी केल श्रींगला परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी काल त्यांचे नेपाळचे समपदस्थ भरत पौड्याल यांची भेट घेऊन विविध मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी त्यांनी कोरोना काळातही दोन्ही देशांमध्ये विविध क्षेत्रात सुरू असलेल्या सहकार्याबद्दल समाधान व्यक्त केलं श्रींगला यांनी राष्ट्राध्यक्ष विद्यादेवी भंडारी आणि पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याशीही संवाद साधला

जयशंकर कोविड साथीनंतर परिस्थिती सुरळीत होण्यासाठी आवश्यक मुद्द्यांवर सरकार योग्य प्रतिसाद देईल असं आश्वासन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल संयुक्त अरब अमीरातीतील भारतीय समुदायाला दिलं जयशंकर यांनी अबु धाबीचे राजे शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांच्याशी संवाद साधला आणि अमीरातीच्या नेत्यांनी कोविड साथीच्या काळात तिथल्या भारतीय नागरिकांची काळजी घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले यावेळी दोन्ही नेत्यांनी विविध द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली दरम्यानपरराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज सेशेल्स देशाला भेट देणार आहेत सेशेल्सचे नवनिर्वाचित अध्यक्ष वाव्हेल रामकलावन यांच्यासोबत ते द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा करतील

मात्र ठराविक मार्गांवरील नियोजित उड्डाणांना परवानगी मिळू शकते असं स्पष्ट करण्यात आलं आहे

अर्थात कोरोना परिस्थितीमुळ अर्थव्यवस्था वाढीतील अडथळे कायम असल्याचंही त्यांनी एका कार्यक्रमात सांगितलं अर्थव्यवस्थेत सुधारणा होत असल्याचं दिसत असलं तरी सणांचा काळ आता संपल्यानं बाजारातील मागणीकडं लक्ष द्यावं लागणार आहे असं दास म्हणाले शहीद महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातल्या चाळीसगाव तालुक्यातले जवान यश देशमुख यांना काल जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं श्रीनगर इथं दहशतवाद्यांनी शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला केला यामध्ये यश देशमुख यांच्यासह अन्य एक जवान गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचारांदरम्यान दोघांचाही मृत्यू झाला

जम्म काश्मीर पाकिस्तानी सैन्यानं काल पुन्हा जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेलगत गोळीबार केला त्याला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं यात एक जेसीओ स्वतंत्र सिंह यांना वीरमरण आलं तर एक स्थानिक नागरिक गंभीर जखमी झाला आहे स्थानिक नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्यपाल एशियाटिक सोसायटीसारखी संस्था महाराष्ट्रात आहे ही अभिमानास्पद बाब आहे असं मत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी व्यक्त केलं आहे

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधील मर्यादित षटकांच्या तीन क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज सिडनी इथं खेळला जात आहे ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली आहे